राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अजित पवार यांनी मुंबईतल्या पावसाचा मुद्दा उपस्थित करत सरकारच्या उपाय योजनांवर टीका केली

पावसाचं प्रमाण असच राहीलं तर विविध अभ्यासक्रमांसाठीच्या प्रवेशाची तारीख वाढवण्याचा विचार केला जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं

पालघर जिल्ह्याच्या वसई ताल्क्यातल्या मणीपूर मिठागरांमध्ये असलेल्या सर्व नागरीकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी स्थानिक प्रशासन प्रयत्नशील आहे जिल्ह्यात आपत्तीची माहिती मिळताच तत्काळ संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून बचाव कार्य सुरु करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ प्रशांत नारनवरे यांनी दिले आहेत

रायगड जिल्ह्यातल्या सर्व नद्या द्थडी भरुन वाहत असून जिल्हयात दरड कोसळण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत

आज सकाळी ही चकमक सुरु झाली एका गावात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर जवानांनी शोध मोहीम सुरु केल्यानंतर दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु केला त्याला प्रत्युत्तरादाखल जवानांनी केलेल्या गोळीबारात हे दहशतवादी ठार झाले

खाजगी कंपन्यांच्या कामगिरीबाबत भारतीय रिजव्ह बँकेनं तयार केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली

विजेवर चालणारी यंत्रं आणि उपकरणं वाहनं आणि वाहतुकीची इतर साधनं पेट्रोलियम उत्पादनं तसंच औषधांच्या मागणीत सुधारणा झाल्याचं या अहवालात म्हटलं आहे

नवभारताच्या उभारणीत परदेशात राहणाऱ्या भारतीयांची भूमिका ही या तीन दिवसांच्या कार्यक्रमाची संकल्पना असेल यात सहभागी होणाऱ्यांना वाराणशीतली गंगा आरती अलाहाबादमधला कृंभ मेळा आणि दिल्लीतला प्रजासत्ताक दिन सोहळा बघायला मिळेल असं सरकारी प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे महाराष्ट्र आणि राजस्थान ही राज्यं आय्ष्मान भारत योजनेत सहभागी होण्यासाठी उत्सूक नसल्याचं व्त्त आरोग्य मंत्रालयानं फेटाळून लावलं असून त्यात तथ्य नसल्याचं म्हटलं आहे दोन्ही राज्यांचा आय्ष्मान भारत योजनेला पूर्ण पाठिंबा असल्याचं मंत्रालयानं प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे दोन्ही राज्यांमध्ये आरोग्य विमा योजना सध्या सुरु असून आय्ष्मान भारत अंतर्गत प्रस्तावित संख्येपेक्षा त्यांची व्याप्ती अधिक आहे असं यात म्हटलं आहे दोन्ही राज्यं आयुष्मान भारत योजना लागू करण्याच्या आर्थिक आणि परिचालन संबंधी परिणामांची चाचपणी करत आहेत जेणे करुन सध्या सुरु असलेल्या सेवांमध्ये अडचणी येणार नाहीत असं मंत्रालयानं म्हटलं आहे

काल झालेल्या उप उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात दिवीज सिटाक जोडीनं पोलंडच्या मार्सीन मॅटकोवस्की आणि इस्रायलच्या जोनाथन एर्लिच या जोडीचा एक सहा सहा सात सहा चार सहा चार सहा चार असा पराभव केला